वाराणसीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच बिहारमधल्या पाटणासाहिबमधून भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि काँप्रेसचे शत्रूध्न सिन्हा झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांचं भवितव्य आज मतदानयत्रात बद होईल याशिवाय केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा हरसिम्रत कौर बादल हरदीप सिंह पूरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार तसंच किरण खेर सनी देवल रवी किशन यांच्यासारखे अभिनेते या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत लोकसभा निवडणुकीबरोबरच ओदिशा आंध्रप्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम मधल्या विधानसभा मतदारसंघाचीदेखील येत्या गुरूवारी मतमोजणी होणार आहे

पक्षाचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी आयोगाल लिहीलेल्या पत्रात ही तक्रार केली आहे मोदी यांची भेट गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांकडून राष्ट्रीय स्तरावर सगळीकडे दाखवली जात असल्याचं ते म्हणाले हे नरिंकवृष्टया चुकीचं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली भाजपा नेता आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर परिंकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदान सुरु झालं

भाजपा चे सिद्वार्थ कुंकोलींकर आणि काँप्रेस च्या अतानसिओ मॉनसेरात यांच्यात मुख्य लढत आहे आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक आणि गोवा सुरक्षा मंच चे सुभाष वेलिंगकर हे देखील रिंगणात उतरलेत लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात जनतेनं विक्रमी मतदान करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रत्येक भारतीयाचं मत देशाच्या विकासाला आकार देणारं ठरेल यंदा प्रथमच मतदान करणारे तरुण मतदार योवळी उत्साहात मतदान करतील अशी आशाही मोदी आपल्या ट्विटर संदेशात व्यक्त् केली आहे पश्चिम बंगालमधल्या स्लामपूर हबिबपूर भातपारा दार्जीलिंग तसंच तामीळनाडूमधल्या सुलूर अरवाक्रीची थिंरुप्परनकुंदरम ओट्टापीदरम विधानसभा मतदासंघात आज पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे नवी दिल्लीतल्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघांतील एका बूथवर अज पुर्नमतदान होत आहेत

दरम्यान पश्चिम बंगालमधे ईव्ही एम मशीनमधे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक केंद्रावर मतदानात अडथळे आले आहेत बशीरहाट अल्या बदुरीया अं भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यामधे बाचाबाची झाल्याचंही वृत्त आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तराखंड दौ यावर असून आज त्यांनी ब्रदीनाथ मंदिरात पूजा केली

गेली बरेच दिवस या संदर्भात पाठपुरावा केला गेला होता

असं प्राधिकरणानं सांगितलं आहे

या आवश्यक औषधांवरील नफा कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आलं आहे

पराभव स्वीकारल्यानंतर ापण राजीनामा देणार असल्याचं विरोधी पक्षनेते बील शॉंधि यांनी सांगितलं दरम्यान लिबरल नध्याल पार्शिया विजयाची अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी हे

मजूर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते बील शॉर्टन यांनी आपला पराभव स्वीकारत राजीनामा पत्र सादर केलं

पक्षाचे स्थायी समिती सदस्य झमीरूद्वीन सीरकार यांनी ढाका इथं याबाबतची माहिती दिली

त्यांना तातडीनं मुक्त करावं अशी मागणी पक्षानं केल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसारित झाल्या ाहेत त्यांना ज्या रुग्णालयात उपचार घ्यायचे ा हेत त्याठिकाणी त्यांना उपचार घेण्याची परवानगी सरकारनं द्यावी अशी मागणीही पक्षानं केली ीहे

तीन दशक चाललेल्या या युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दसवर्षाभिशेकाया हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचं लष्करप्रमुख लेफटनंट जनरल महेश सेना नायके यांनी सांगितलं आज होणा या कार्यक्रमाला राष्ट्रपत मधीपाला सिरीसेना यांच्यासह या युद्वात शहीद झालेल्यांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत येत्या बुधवारी देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधे शांती पदयात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत

आणि युद्धसमाप्ती झाली होती

तर या क्षेत्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्नांना बळकी देण्याबाबतच्या सौदी अरेबियाच्या या निर्णयाला ापण महत्वपूर्ण मानत असल्याचं बहारीननं म्हा िं ाहे

चीनमधे नानींग क्षे आजपासून सुदीरामन चषक या सांधिक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत असून भारतीय आव्हानाची मदार पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल आणि किंदबी श्रीकांत यांच्यावर आहे चीन आणि मलेशियासोबत ते ग्रुप एक ड मध्ये असतील मंगळवारी भारताचा सामना मलेशियासोबत आणि बुधवारी चीनसोबत असणार आहे

यापूर्वी भारताने कधीही या स्पर्धेत पदक मिळावलेले नाही

गुवाहाटी क्षे उदयापासून दुसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धा सुरु होत आहे

अमेरिका आणि विण या दोन राष्ट्रांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर बहरिन प्रशासनानं विवक आणि ज्ञाणमधे राहणाऱ्या त्यांच्या नागरिकांना त्वरीत मायदेशी परतण्यास सांगितलं आहे अशी माहिती राज्य माहिती संस्थेनं दिली आहे